राज्यातल्या कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितलं त्याचबरोबर राज्यात शांततेच वातावरण ठेवण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे राज्यातल्या मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांनं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत कायदा जर कधी आलाच तर तो केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर सर्व धर्मीयांसाठी असेल कोणाचाही हक्क हिरावला जाणार नाही शासन खंबीरपणे जनतेच्या पाठिशी आहे असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं परराष्ट मंत्रालय नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या दोन्ही पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं काल दोन ध्वनीचित्रफिती प्रकाशित केल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी अभियान अद्याप जाहीर झालेलं नाही त्यासाठीची आवश्यक कागदपत्रं अजून निशित झालेली नाहीत असं मंत्रालयानं यातून स्पष्ट केलं आहे या मुद्दावरची तथ्यं सांगणारी आणि अफवांचं निराकरण करणारी एक ध्वनीचित्रफित आहे तर दुसरीमध्ये नवीन कायद्याचा लाभ झालेल्या शरणार्थी नागरिकांचं मनोगत आहे राहल गांधी देशातली जनता सरकारला घटनेत फेरफार करू देणार नाही असा इशारा काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी दिला आहे नागरिकत्व कायद्याविरोधात नवी दिल्लीत काँग्रेसनं काल सत्याग्रह आंदोलन केलं त्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते

तुळजापुर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि देशभक नागरिक विचारमंचानं कायदा समर्थन रॅली काढली पृण्यात फर्गसन महाविद्यालयाच्या आवारात कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलनं झाली लातूर जालना आणि गडचिरोलीत मोर्चा काढून हे विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली निकाल झारखंडमध्ये कॉप्रेस झारखंड मुक्ति मोर्चा आणि राष्ट्रीय जनतादल संयुक्तपणे सरकार स्थापन करणार हे निश्वित झालं आहे

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते अभिनेता आयुष्यमान खुराना याला अंदाधुन या चित्रपटासाठी तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं उरी या चित्रपटासाठी अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पूरस्कार देण्यात आला नाळ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी या मराठी चित्रपटानं मिळवला आहे भोंगा हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला तेंडल्या या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम ध्वन्यांकनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला कथाबाह्य चित्रपटांमध्येही मराठी चित्रपटांनी बाजी मारली आई शप्पथ या चित्रपटासाठी दिग्दर्शक गौतम वझे यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला खरवस हा सर्वोत्तम लघू काल्पनिक चित्रपट ठरला संगीत दिग्दर्शक केदार दिवेकर यांना ज्योति चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बच्चन कालच्यासोहोळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत क्षेपणाख कोणत्याही हल्ल्याला त्वरित प्रत्युत्तर देणाऱ्या क्यूआरसॅम या जमिनीवरुन आकाशात मारा करणाऱ्या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची काल बालासोर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली

ते काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते नागरिकत्व कायद्याचं समर्थन करताना हा कायदा नागरिकत्व मिळवून देणारा कायदा आहे असं फडणवीस म्हणाले सांगली जिल्हयातले युवा नेते सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला परस्कार आधार सोशल फाऊंडेशनतर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ पहिला अटलशक्ती प्रस्कार जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ राजेंद्र हिरेमठ यांना काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला

आकाशवाणीकवीसंमेलन आकाशवाणीच्या दिल्लीमध्ये होणाऱ्या सर्वभाषक कविसंमेलनासाठी यंदा मराठीतर्फे प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर यांची निवड झाली आहे

हा मराठी गझलेचा सन्मान असल्याची भावना निफाडकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली हा सन्मान मिळाला मला गझलेला तो केवळ रसीकांमुळे मिळालेला आहे आणि आजकाल आपण बघतो वर्तमानपत्र मासिक किंवा वाहिन्या या सगळ्यामध्ये साहित्याला जणू काही हद्दपार केल्यासारखी परिस्थिती असताना पुणे आकाशवाणी मात्र साहित्याला उचलून धरते हा खरच आनंदाचा भाग आहे मराठी गझल सुरेश भटांनी तिला मराठी मातीचा गंध दिला आणि ती पंरंपरा घेउनच आम्ही पुढे चाललेलो आहोत दिल्लीमध्ये मराठी गझलेचा झेंडा फडकवायचा ही मनापासनं इच्छा होती त्यामुळे तिथे जाऊन मी आता ऐकविन गझल

तीचा आता हिंदीमध्ये भांषांतर सांगलीचे डॉ बळवंत जेऊरकर यांनी अतिशय सुदर केलेलं आहे

आणि हा सगळा सन्मान मी रसीकांना अर्पण करतो धन्यवाद

या सर्वांना पूणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे असं पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं

नांदेड नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातील माळेगाव इथल्या खंडोबाची यात्रा आजपासून सुरू होत आहे येत्या शनिवारपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यात जत इथ काल झालेल्या यल्लमा देवीच्या यात्रेला सूमारे चार लाख भाविक उपस्थित होते

यानिमित्त लोकबिरादरी प्रकल्पात कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे या प्रकल्पाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडुन कर्मयोगी बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनात डॉ प्रकाश व डॉ

एक गवताची झोपडीतून सूरु झालेला सेवेचा लौकीक आता सातासमुद्रापार पोहचला आहे आश्रमशाळेत सहाशे विद्यार्थी शिक्षण घेत असून नेलगुंडा व जिजगाव इथं इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु जाल्या आहेत

एरंडोल तालुक्यातल्या पिंपळकोठा इथं मुंबई नागपूर महामार्गावर हा अपघात झाला जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे क्रिकेट संघ श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघांसोबत पृढील महिन्यात होणाऱ्या वीस षटकांच्या आणि पन्नास षटकांच्या क्रिकेट सामन्यांसाठीचा भारतीय संघ काल जाहीर झाला जसप्रीत ब्मराह आणि शिखर धवन यांचा संघात प्रन्हा समावेश करण्यात आला आहे तर रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी यांना वीस षटकांच्या सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे भारतीय संघ श्रीलंकेसोबत वीस षटकांचे तीन सामने तर ऑस्ट्रेलिया बरोबर पन्नास षटकांचे पाच सामने खेळणार आहे हवामान राज्यात काल बह्तांश ठिकाणी हवामान कोरडं होतं उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तरळक ठिकाणी पावसाची शक्यता असन इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे